मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चा समन्वय समितीनं पुकारलेल्या राज्यव्यापी बंदच्या पार्क्षभूमीवर ते आज सांगलीत वार्ताहरांशी बोलत होते मराठा आरक्षणाचा विषय आता सरकारच्या अखत्यारीत राहिलेला नाही मागासवर्गीय आयोगानं अहवाल सादर केल्यानंतर न्यायालय याबाबतचा निर्णय देईल मात्र हिंसक घटनांमुळे मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत आंदोलनात घुसलेले काही समाजकंटक शांततेत चाललेल्या या आंदोलनाला बदनाम करत आहेत असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला मराठा आरक्षण आंदोलनात एका आंदोलकाचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ मराठा मोर्चा समन्वय समितीनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात या बंदचा परिणाम दिसत असून औरंगाबाद उस्मानाबाद जालना नांदेड हिंगोली लातूर आणि बीड मधेही कडकडीत बंद पाळला जात आहे काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं याचा वाहतुकीवर परिणाम झाला खबरदारीचा उपाय म्हणून बहुतांश आगारांनी एसटी बसेसची वाहतूक बंद ठेवली आहे

बंदचा प्रभाव असलेल्या भागात शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवली आहेत अहमदनगरमध्ये माजी मंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला सांगली आणि कोल्हापुरात ही बंदला चांगला प्रतिसाद आहे परभणीत आंदोलनानं हिंसक वळण घेतलं आंदोलकांनी काही ठिकाणी दगडफेक केल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे जिल्ह्यातली बस वाहतूक बंद असून शाळा महाविद्यालयंही बंद ठेवण्यात आली आहेत अनेक ठिकाणी या बंदला हिसक वळण लागलं राज्याच्या विर भागातही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे वारकऱ्यांचा परतीचा प्रवास लक्षात घेता मुंबई पुणे सोलापूर सातारा आणि ठाण्यात आजऐवजी उद्या बंदची हाक देण्यात आली आहे येत्या दोन दिवसात आरक्षणाविषयी मुख्यमंत्र्यांनी ठोस निर्णय घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र होणार असल्याचा खारा संघटनेनं दिला आहे औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यात कायगाव टोका ििंगोदावरी नदीच्या जुन्या पुलावर काल केलेल्या ठिय्या आंदोलना दरम्यान गोदावरी नदीपात्रात उडी मारल्यानं काकासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाला शिंदे यांच्या पार्थिव देहावर आज औरंगाबाद क्रि अंत्यसंस्कार करण्यात आले पूर्णे अहमदाबाद मार्गावरच्या भीमा कोरेगाव विजय स्तंभाला भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकाची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली आहे या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या हिंसक घटनेच्या पार्षभूमीवर समाजककंटकांकडून विजय स्तंभाचं संरक्षण व्हावं या हेतूनं माहिती गोळा केली जात असल्याचं वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं रायगड जिल्हयात तळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या रेश्मा रवी मुंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे काल अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारानं आपला अर्ज मागं घेतल्यानं रेश्मा मुंडे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर नगर पंचायत अध्यक्षपदी शिवसेनेचे नगर सेवक कुणाल राठोड हे विजयी झाले काँग्रेसचे नगरसेवक अब्दूल अखिल अब्दूल हमीद हे पराभूत झाले कुणाल राठोड यांना दहा तर अब्दूल अखिल अब्दूल हमीद यांना सात मते पडली

याबाबतचा आदेश काल जारी झाला आहे आगामी दूलीप चषक क्रिकेट स्पर्धेसाठी डिया रेड क्रिकेट संघात याआधी निवड झालेल्या यष्टीरक्षक अभिषेक गुप्ताऐवजी अक्षय वाडकरची निवड केल्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं केली आहे क्रिकेट मंडळाच्या उत्तेजक विरोधी पथकानं केलेल्या चाचणीत अभिषेक गुप्ता दोषी आढळला होता त्यानंतर अभिषेकवर आठ महिन्यांकरता निलंबनाची कारवाई केली होती

अभिषेकऐवजी निवड झालेला अक्षय वाडकर विदर्भाचा यष्टीरक्षक फलंदाज असून तो आतापर्यंत सहा प्रथम श्रेणी आणि नऊ अ श्रेणीचे सामने खेळला आहे

आकाशवाणी पुणे केंद्राच्या माजी वृत्तनिवेदक सुधा नरवणे यांच्या पार्थिव देहावर आज पुण्यातल्या औंध नजिकच्या बोपोडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी अनेक मान्यवर यपस्थित होते

जवळपास एक दशकाहन अधिक काळ त्यांनी आकाशवाणी पुणे केंद्रा वरून वृत्तनिवेदन केलं सांगली महापालिकेच्या निवडणुकीत काँप्रेस राष्ट्रवादीला सर्व जागांवर उमेदवार उभे करता आले नाहीत आतापर्यंत स्वतंत्र लढणाऱ्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत काँप्रेससोबत का आघाडी करावी लागली याचं उत्तर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी द्यावं असं जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी म्हटलं आहे ते निवडणुकीच्या प्रचारासाठी सांगलीत आले असताना बातमीदारांसी बोलत होते